भारत नेपाळ सीमेवरच्या जोगबानी बिराटनगर खिल्या दुस या एकात्मिक तपासणी चौकीचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि नेपाळचे प्रधानमंत्री के

शर्मा ओली यांच्या हस्ते संयुकरित्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालं त्यावेळी ते बोलत होते शेजारी प्रथम हे आमच्या सरकारचं धोरण असून सीमापार संपर्क वाढवणं हा त्यातला महत्वाचा प्ल्ञआहे असं ते म्हणाले पोलीसांनी तंत्रज्ञानाच्या वापरामध्ये गून्हेगारांपेक्षा नेहमीच एक पाऊल पुढे असायला हवं असं मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी म्हटलं आहे राज्यातल्या वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची अर्धवार्षिक परिषद काल मुंबईतल्या पोलीस मुख्यालयात झाली या परिषदेला मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केलं त्यावेळी ते बोलत होते गुन्ह्यांची उकल करण्यासोबतच संभाव्य गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी गुन्हेगारांची मानसिकता आणि त्यांच्या तंत्रांचादेखील बारकाईनं अभ्यास केला पाहिजे असं त्यांनी सांगितलं

अवधीदारूविक्री गुटखाविक्री वाहतुकीतील बेशिस्त आदी गुन्हे रोखण्यासाठी पोलीसांकडुन सातत्यानं कठोर व्हायला हवी अशी गरज महिला आणि बालकल्याण मंत्री आणि अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली आहे ठाकूर यांनी काल जिल्ह्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बस्कि घेतली त्यावेळी त्या बोलत होत्या कायद्याची जरब नसेल तर गुन्हेगारी फोफावते असं त्या म्हणाल्या पोलीसांनी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करत जिल्ह्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेत सुधारणा घडवून आणावी असं आवाहनही त्यांनी केलं अहमदनगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या विकासाची कामं वेळेत मार्गी लावून अहमदनगर जिल्हा विकासाच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आणू असा विश्वास राज्याचे ग्रामविकास आणि जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मृश्रीफ यांनी व्यक्त केला मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बक्क काल झाली

ठाकूर्ली आणि डोंबिवली स्थानकांच्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जात असलेल्या पटना एक्सप्रेसच्या ाजिनमध्ये आज सकाळी साडे दहा वाजता बिघाड निर्माण झाला होता यामुळे आज सकाळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यानं प्रवाशांचे मोठे हाल झाले होते जिनच्या दुरुस्तीचं काम पूर्ण झालं असून यामार्गावरची रेल्वेसेवा पुन्हा सुरळीत सुरु झाली आहे नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार मंगाराणी आंबूलगेकर यांची आज बिनविरोध निवड झाली अध्यक्षपदासाठी आंबूलगेकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता कुलाबा खिलं पोलिस मुख्यालय आणि रिगल चित्रपटगुहाजवळच्या कारंजाच्याजवळ प्रस्तावित असलेल्या शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचं अनावरण जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत करण्याचा प्रयत्न असल्याचं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे त्या बातमीदारांशी बोलत होत्या पुतळ्याची जागा बदलल्यानं तसंच तिर आवश्यक परवानग्या अजून मिळायच्या असल्यानं पुतळ्याचं अनावरण रखडलं असल्याचं त्या म्हणाल्या

नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातल्या बरबडा क्रे आजपासून चौथं राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलन सुरु झालं संमेलनाचे अध्यक्ष प्राचार्य नारायण शिंदे यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचं उदघाटन झालं संमेलन काळात कथाकथन कवी संमेलन अशा कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे मुंबईतल्या लोअर परळ छिल्या गणपतराव कदम मार्गावरच्या उत्तरेकडच्या बाजूला जोडणाऱ्या मार्गाचं काम लवकरच सुरु केलं जाणार आहे